चिराग शेट्टी जोडीची पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक भाजपा खासदारांनी मंत्रीपद मिळाल्यानंतरही सामान्य कार्यकर्ता म्हणून सक्रीय रहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत भाजपा खासदारांसाठी आयोजित दोन दिवसीय अभ्यासवर्ग या कार्यशाळेत बोलत होते भाजपा संघटनात्मक असून निव्वळ गोळा झालेल्यांचा पक्ष नसल्याचं त्यांनी सांगितलं पक्ष या स्तरापर्यंत केवळ स्वतःच्या ध्येयधोरणांमुळे पोचला असून कोणत्याही एका कुटुंबाचा वारसाहक्क ब्रे नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सांगितलं खासदारांनी वयाचा विचार न करता कायम विद्यार्थ्यांच्या भूमिकेत रहावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे सशस्त्र दलांचं आधुनिकीकरण करणं हे सरकारचं प्राथमिक कार्य असलयाचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं त्यांनी हे स्पष्ट केलं की सशस्त्र दलांची प्रत्येक गरज स्थानिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूर्ण केली जाईल हैदराबाद येथील भारत डायनश्रिक्स लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सव समारोहात ते बोलत होते

भारताचा संरक्षण धोरण हे उपखंडात आणि जगात शांतता राखण्यास प्राधान्य देणार आहे असं ही त्यांनी सांगितलं

अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांनी तातडीनं माघारी फिरावं अशा जारी केलेल्या सूचना केवळ सुरक्षाविषयक उपाययोजना म्हणून जारी केल्या आहेत असं स्पष्टीकरण जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिलं आहे या सूचनांसंबंधी स्पष्टीकरण मिळावं यासाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासह राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल रात्री उशीरा मलिक यांची भेट घेतली जम्मू काश्मीरमधल्या राजकीय नेत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी असं आवाहन मलिक यांनी या नेत्यांना केलं अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होईल अशी पक्की माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यामुळेच यात्रा रद्द करून यात्रेकरूना माघारी बोलवलं आहे असं मलिक यांनी शिष्टमंडळाला सांगितलं हल्ल्यासंदर्भातल्या माहितीच्या गांभीर्याविषयी लष्कराचे कमांडर आणि राज्य पोलासांच्या प्रमुखांनी काल पत्रकार परिषदेत तपशीलवार माहिती दिली आहे असंही राज्यपालांनी या शिष्टमंडळाच्या निदर्शसनास आणून दिलं

जम्मू आणि काश्मीरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलं तैनात केल्याच्या वृत्तावरुन काँग्रेसनं तीव्र चिंता व्यक्त केली आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरातल्या सद्यस्थितीबाबत प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन जारी करावं अशी मागणी केली आहे जम्मू काश्मीरमधल्या सोपोर जिल्ह्यातल्या मलमापानपोरा वारपोरा परिसरात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाला या परिसरात दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्तपणे नाकाबंदी आणि शोधमोहीम राबवली होती त्यावेळी ही चकमक घडली

जिल्हा राखीव सुरक्षा दलाचे जवान बाघनंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या सीतागोता गावजवळच्या जंगलात नक्षल्यांविरोधात कारवाईसाठी गेले होते त्यावेळी ही चकमक झाली अशी माहिती पोलीसांनी दिली आहे घटनास्थळावरून ए

आकाशवाणी हे अनेक वर्षांपासून विश्वासार्ह माध्यम आहे

उत्तराखंडाच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे चंपावत जिल्ह्यात स्वला िक्षे दरड कोसळल्यानं टणकपूर पिठोरगड राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे

मुंबईसह उपनगरातही अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस कोसळत आहे पाणी साचल्यानं पश्चिम उपनगरांतले चारही सबवे बंद केले आहेत पूर्वद्रूतगती मार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीची कोंडी झाली आहे तिन्ही मार्गावरच्या रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला असला तरी विमान वाहतूक नियमित सुरु आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या गीनी दौ याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ कोनाक्री क्विं आयोजित केलेल्या समारोहात भारतीय समुदायाच्या नागरिकांना भेटतील त्यानंतर ते तीन देशांच्या दौरा संपवून भारताकडे रवाना होतील भारताचे आर्थिक संबंधविषयक सचिव टी

त्रिमूर्ती यांनी सांगितलं की राष्ट्रपतींचा हा दौरा ऐतिहासिक असून भारत गिनीबरोबर आपले राजकीय संबंध वाढवण्यास उत्सुक आहे

संरक्षणाच्या क्षेत्रात क्षमता वाढवण्याच्या मुद्यांवरही दोन्ही राष्ट्रांमधे यादरम्यान चर्चा झाली चीननं अमेरिकेसोबत व्यापारी संबंध थांबवले असून अमेरिकेची शेजारी राष्ट्र मेक्सिको आणि क्निडाशी व्यापारसंबंधात वाढ झाली आहे

अमेरिकेने माजी डबल एजंट सर्जी स्क्रीपाल ला विष देण्याच्या प्रकरणावरुन रशियावर नव्याने काही प्रतिबंध लावले आहेत रशियन एजंटसवर स्क्रीपल आणि त्याच्या मुलीला गेल्या वर्षी मार्च महिन्यात सेलिसबरी येथे विष देऊन मारण्याच्या आरोप आहे अमेरिकेच्या परदेश विभागाच्या प्रवक्ता मॉर्गन ऑटीगस यांनी एक निवदेन जारी करून सांगितलं की अमेरिका आंतरराष्ट्रीय वित्त संस्थाकडून रशियाला मिळणा या कोणत्याही प्रकारच्या कर्ज आर्थिक सहाय्य किंवा तांत्रिक मदतीचा विरोध करणार

त्यांनी असंही सांगितलं की दुस या महायुद्धानंतर युरोपमधे पहिल्यांदा रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यामुळेच रशियन राजदूतांना पाश्विमात्य देशांनी निष्कासित केले होते

हा सण साजरा करण्यासाठी तामिळनाडूतील जनता नदी तलाव सरोवर आणि खाडीच्या पाण्यात जाऊन पूजा करतात आदि पेरुक्कू सण नद्यांसाठी श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो कावेरी नदीच्या विविध धरणांमधून यावेळी पाणी सोडयात आले